सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागवली होती बाणेर इथं पुणे महापालिकेनं सीएसआर फंडातून उभारलेलं कोविड हॉस्पिटल उद्यापासून कार्यरत होणार आहे गंभीर स्वरूपाच्या म्हणजे ऑक्सिजन आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज असणाऱ्या कोविड रुग्णांवर इथं मोफत उपचार केले जाणार आहेत

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी पुणे शहरात प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनानं शहरातील चार नव्या रक्तपेढ्यांना प्लाझ्मा संकलनास मान्यता दिली आहे

एका खासगी वृत्तवाहिनीसाठी पुण्यात काम करणारे पत्रकार पांड्रंग रायकर यांचं आज पहाटे कोरोनामुळं निधन झालं

पूण्यातील नव्यानं सुरु झालेल्या जम्बो कोरोना उपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु होते पूढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं जाणार होतं पण वेळेत व्हेंटीलेटरची सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी केला आहे या मृत्यूची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनीही या घटनेचा निषेध केला असून या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

सप्टेंबरनंतर महाविद्यालयं सुरू होण्याची शक्यता असून ज्या महाविद्यालयांमध्ये आणि होस्टेलमध्ये कोविड केअर केंद्रं सुरू आहेत ती टप्याटप्याने बंद करावी लागणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिली मात्र म्हाडा वसाहत घरकुल म्हाळुंगे बालेवाडी ऑटो क्लस्टर नेहरूनगर आणि भोसरीतील बाल नगरी इथली केंद्र सुरू राहणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेचं वायसीएम रुग्णालय लवकरच इतर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी खुले होणार असून प्रशासनानं त्यादृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे

सध्या महापालिकेच्या हद्दीत कार्यरत असणारी जंबो रुणालयं आणि कोविड केअर सेंटर रुग्णांच्या वाढत्या संख्येला सामावून घ्यायला पूरेसे असल्यानं लवकरच वायसीएममध्ये इतर आजारावर उपचार होणार आहेत

तुरुंगात प्रवेश देण्यापूर्वी सर्व कैद्यांची अँटीजेन चाचणी केली जात आहे

यंदा अवर्षणग्रस्त म्हणून कायमची ओळख असलेल्या दौंड पुरंदर शिरुर आणि इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच विसर्जन सोहळाही साधेपणानं पार पडला

तोपर्यंत तुम्ही शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार